पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही माहिती दिली कोरोना लसीबाबत आपण सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्यानं संपर्कात असल्याचं मुख्यमंत्यांनी या बैठकीत सांगितलं

सरनाईक यांचं घर आणि कार्यालय मिळून दहा ठिकाणी ही शोधमोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे मात्र ही शोधमोहीम कशासंदर्भात आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही भारतीय जनता पक्ष याप्ढे स्वबळावर निवडण्का लढवेल आणि जिंकेल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज सोलापूर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ निवडणूक दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषेदत बोलत होते अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार काळ चालणार नाही ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ तो पर्यंत सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राहू असं फडणवीस म्हणाले वीज देयकात सवलतीचं आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आपल्या कार्यकाळात तीन वर्ष द्ष्काळ असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या वीज जोडण्या तोडल्याही नाही त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहतांश शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे इथं लवंगी इथल्या भैरवनाथ साखर कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर काल पेटवून देण्यात आल्यामुळ वाहतुकीचा खोळबा झाला असल्याचं आमच्या वातोहरानं सांगितलं